चित्रपटाची तिकिटं टीव्ही आणि मॉनिटर स्क्रिन पॉवर बँक यांचा त्यात समावेश आहे

घरगुती वापरचा एल पी जी

ही दर कपात काल मध्यरात्रीपासून लागू झाली आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झाल्यामुळे एल पी जी गॅस स्वस्त झाला आहे

बँकिंग क्षेत्र पूर्वपदावर येत असून थकित कर्जाचं प्रमाण घटलं आहे मात्र सरकारी बँकाच्या संचालनात सुधारणा होणं आवश्यक आहे असं रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेनं काल मुंबईत प्रकाशित केलेल्या सहामाही वित्तीय स्थैर्य अहवालाच्या प्रस्तावनेत दास यांनी ही बाब नमूद केली आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या दुर्बल बँकांना पुनर्भांडवलीकरणाद्वारे आधार देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे पूणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक तिथं दाखल झाले आहेत या ठिकाणी आज विशेष अभिवादन सभाही होणार आहे गेल्यावर्षी तिथं अभिवादनासाठी आलेल्या लोकांवर झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण परिसारात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे नव्या वर्षाच्या प्रारंभी आज शेअर बाजारात सकाळी सकारात्मक कल दिसून आला